शेती विकासाला याप्ढे लाभणार कृत्रिम ब्ध्दीमत्तेचा हातभार

छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाह् महाराज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या महामानवांची संय्क्त जयंती मंत्रालयातील व्रिम्ती प्रांगणात साजरी करण्यात आली यावेळी मुनगंटीवार बोलत होते ते म्हणाले समता स्वातंत्र्य बंधुता या महामानवांच्या विचारांप्रमाणे वाटचाल करण्याचा शासन प्रयत्न करीत आहे अधिकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीबाबत त्यांनी यावेळी लवकरच आयोग लागू करण्यात येईल असे सूतोवाच केले फडणवीसः तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वातावरण बदलाचे विपरीत परिणाम द्र्गम भागात आरोग्यसेवा या सारख्या क्षेत्रात कृत्रिम ब्ध्दीमतेचा वापर प्रभावीपणे करता येऊ शकतो असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी काल कॅनडामध्यल्या मॉन्ट्रियल इथं केलं या मुळे गरीब आणि श्रीमंत यांच्या मधील दरी कमी करण्यास मदत होईल असं ते म्हणाले

कृत्रिम ब्ध्दीमतेचा वापर केल्याने रोजगारात घट होईल ही भीती निराधार असून उलट नवे रोजगार या मुळे निर्माण होतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे

देशभरातील माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आणि उदयोजकतेची जोपासना व्हावी हा या प्रयोगशाळांमागील उद्देश आहे वृक्ष लागवड कार्यक्रमः वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होऊन लोकप्रतिनिधींनी पर्यावरण रक्षणाचा संदेश शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवावा असे आवाहन वनमंत्री स्धीर मूनगंटीवार यांनी केले

या स्वदेशी बॅटरीम्ळे विजेवरील चालणाऱ्या वाहनांच्या उत्पादनालाही गती मिळणार असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे तामिळनाड्रतील कृष्णगिरी जिल्ह्यात या बॅटरीचं उत्पादन केलं जाणार असून या प्रकल्पाम्ळं स्वदेशी बनावटीची विजेवर चालणारी स्वस्त वाहने उपलब्ध होण्यास मदत होणार आहे

नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याला ब्रिटननं दुजोरा दिला आहे राहल गांधीः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबददल गैरवक्तव्य केल्याच्या आरोपावरून कॉग्रेस अध्यक्ष राहल गांधी काल सकाळी भिवंडी न्यायालयात हजर झाले

राह्ल गांधी यांनी काल पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवादही साधला कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या वेळी त्यांच्या बरोबर होते

आत्महत्येपूर्वी त्यांनी लिह्न ठेवलेल्या चिठ्ठीत आपण तणावाम्ळे हा मार्ग पत्करत असल्याचं सांगितलं असून आपल्या मृत्यूसाठी क्णालाही दोषी धरू नये असं म्हंटल असल्याचं पोलिसांनी सांगितलं उदयसिंग देशम्ख असं मूळ नाव असलेल्या भय्यूजी महाराजांनी सद्ग्रू दत धार्मिक आणि पारमार्थिक ट्रस्टच्या माध्यमातून जलसंधारण वृक्ष लागवड बालशिक्षण इत्यादी क्षेत्रात मोठ काम केलं राजकीय क्षेत्रात मान्यवरांबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते

भय्यूजी महाराज यांच्या आकस्मिक निधनाने सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली अर्पण केली आहे अनेक राजकीय नेत्यांनी आणि मान्यवरांनी भैय्जी महाराज यांना आदरांजली वाहिली आहे

याचाच परिणाम म्हणून गेल्या आर्थिक वर्षात वेंगूर्ले फळ संशोधन केंद्रातून हापूस ऐवजी केशर जातीच्या आंब्याची विक्री द्पटीनं जास्त झाली आहे याबाबतची अधिक माहितीः कोकण म्हटल कि आंबा आणि आंबा म्हटल की हापूस हे समीकरण आहे हापूसची चव साता समुद्रापार पोहोचलीय देवगड हापूसला आंतरराष्ट्रीय मानांकन सुद्धा मिळालंय पण असं असलं तरी हवामानातल्या बदलामुळे हापूसच पिक धोक्यात येऊ लागलय नव्याने हापूसची लागवड करायला आंबा बागायतदार धजावत नाहीये गेल्या काही वर्षात तापमानात होत असलेली वाढ अवकाळी पाउस आणि रासायनिक खतांचा जास्त प्रमाणात होत असलेला वापर यामुळे हापूसवर कीड पडण्याच प्रमाण वाढलंय फळमाशीचा धोका हाप्सला निर्माण झालाय केशरच्या त्लनेत हाप्स आंब्याच्या कलमांना असलेली मागणी घटल्याच चित्र आहे

हवामानातल्या सततच्या बदलाम्ळे बागायतदार आता हापूस ऐवजी गोड चवीच्या केशर आंब्याकडे वळायला लागला एवढं माज नक्की

अधिकारी प्रमोद माने यांचं काल प्ण्यात हृदयविकाराने निधन झाले

गेले आठवडाभर त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते माने यांनी औरंगाबाद विभागाचे विभागीय आय्क्त म्हणून तसंच माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक म्हणून कार्य केलं होतं एक अत्यंत कार्यक्षम आणि मनमिळाऊ प्रशासकीय अधिकारी म्हणून ते सर्वज्ञात होते हवामानः प्र्वोतर राज्यात थोडासा प्ढे सरकून मान्सूननं काल अपेक्षेप्रमाणे आपली आगेक्च थांबवली मोसमी वाऱ्यांचा जोर ओसरल्यानं मान्सूनची आता आठवडाभर तरी आगेकूच अपेक्षित नाही राज्यातल्या पालघर धुळे नंदूरबार नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांची मान्सूनची प्रतिक्षा त्यामुळे अजून वाढली आहे ब्लडाणा अकोला आणि अमरावतीच्या उत्तर भागातही मान्सून अजून पोहोचलेला नाही मोसमी वाऱ्यांचा जोर ओसरल्यानं राज्यातलं पाऊसमानही घटलं आहे आज आणि उद्या कोकणात सर्वत्र तर उर्वरित महाराष्ट्रात त्रळक ठिकाणी अध्न मधून हलक्या ते मध्यम सरीच अपेक्षित आहेत आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं